विश्वासदर्शक ठराव

पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटींपर्यंत नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं

चार सदस्य यावेळी तटस्थ राहीले भाजपाच्या सदस्यांनी अधिवेशनाचं कामकाज नियमबाह्य पद्धतीनं सुरु असल्याचं म्हणत सभात्याग केला त्याआधी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला राष्ट्रवादीचे नवाब मलिक तसंच गटनेते जयंत पाटील शिवसेनेचे सुनिल प्रभू यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं सुरुवातीला आवाजी मतदान झालं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खुल्या पद्धतीनं मतदान घेऊन प्रस्तावाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मत देणाऱ्यांची प्रत्यक्ष मोजणी केली गेली त्याआधी आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घातला

राज्यपालांनी समन्स काढल्यानंतर सात दिवसांच्या आत अधिवेशन बोलावलं असल्यानं ते नियमानुसारच आहे असं म्हणत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांचा आक्षेप फेटाळून लावला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आज अर्ज दाखल केला शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात या तिघांनी नाना पटोले यांना अर्ज दाखल केल्यानंतर शुभेच्छा दिल्या पटोलेच विजयी होतील असा विद्वास तिघांनी व्यक्त केला भाजपातर्फे किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केला आहे भाजपानं आपल्यावर विश्वास टाकला आहे आपण या निवडणुकीत विजय होऊ असा दावा कथोरे यांनी केला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं सामाजिक सशक्तीकरण आणि देशाच्या एकतेला चालना देणारे अनेक विकासाभिमुख निर्णय गेल्या सहा महिन्यांच्या काळात घेतले अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे समृद्ध आणि प्रगतिपथावरचा नवा भारत घडवण्यासाठी अशाप्रकारचे आणखी निर्णय आगामी काळात घेण्याचा सरकारचा विचार आहे असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

भारत प्रशांत क्षेत्रात शांतता समृद्धी आणि स्थैर्याबाबत भारतानं बाळगलेला दृष्टीकोन भारत आणि जपानमधल्या परस्पर संबंधात महत्वाची भूमिका बजावत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि संरक्षण मंत्री टारो कोनो यांच्याशी झालेल्या बैठकीत बोलत होते जपानचे दोन्ही मंत्री आज नवी दिल्लीत भारत जपान संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयादरम्यान होत असलेल्या बैठकीसाठी उपस्थित होते परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ

हे सगळे मतदारसंघ नक्षलग्रस्त भागातले असले तरी तिथं कोणत्याही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही

भारत प्रशांत क्षेत्रात सागरी सुरक्षा वाढवण्यासह भारत आणि जपान या दोन्ही देशांदरम्यान अनेक धोरणात्मक विषयांवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षणमंत्री टारो कोनो यांनी आज चर्चा केली दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयादरम्यान होणा या बैठकीआधी ही चर्चा झाली

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून घडलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद सभागृहात उमटले त्याचा कामकाजावर विपरीत परिणाम झाला मात्र या आठवड्यात वरच्या सभागृहात देशाची आर्थिक स्थिती तसंच व्हॉट्सअॅप वरील वैयक्तिक माहिती हॅक करणा या पेगासस स्पायवेअरसारख्या महत्वाच्या विषयांवरही चर्चा झाली

ते आज कानपूर इथं प्राणविर सिंग तंत्रज्ञान संस्थेत एका आंतरराष्ट्रीय परिषदेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते कोविंद छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनातही सहभागी झाले उच्च शैक्षणिक संस्था या नवनिर्मिती आणि संशोधन यांचं केंद्र बनणं आवश्यक आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले केंद्र सरकारनं पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत लाभार्थ्यांची संख्या एक कोटींपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे

यामाध्यमातून संबधीतांना योजनेचा लाभ होईल असं कामगार आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी म्हटलं आहे त्यांनी आज दिल्लीत या दोन्ही योजनेच्या नोंदणी अभियानाची सुरुवात केली

केवळ आधारकार्ड आणि बँक खात्यांचा क्रमांक किंवा जनधन खातं असलं तरीही या योजनेत सहभागी होता येईल

केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रशाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली

खासदारांची नेतृत्व क्षमता आणि वचनबद्धतेला प्रोत्साहन देणं हा या योजनेचा हेतू होता

जितेंद्र सिंग यांनी दिली

ते आज जम्मू इथं जलशक्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयाला केंद्रस्थानी ठेवून सुरु असलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनानंतर बोलत होते यापरिषदेमुळे जम्मू काश्मीर प्रशासनाला जलसंवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धतींचा अवलंब करायला मदत होईल अशी अपेक्षाही सिंग यांनी व्यक्त केली उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागानं पाहिल्या राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कांरांची घोषणा केली आहे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उत्पन्न निर्मितीसाठी कारणीभूत ठरलेली सृजनशील उत्पादनं तसंच याचा सामाजिक जीवनावर परिणाम घडवणा या स्टार्ट अप उद्योगांना हे पुरस्कार दिले जातील केवळ गुंतवणूकदारांच्या आर्थिक संपन्नतेनं नाही तर सामाजिक जबाबदारीत योगदान देण्यावर यशाचं मोजमाप केलं जातं असं वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे